दहीहंडी प्रभ् श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही दहीकाल्याची ही हंडी फोडा आम्ही अत्याचार भ्रष्टाचाराची हंडी फोडू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवामध्ये काल ते सहभागी झाले त्यावेळी त्यांनी उपस्थिताशी संवाद साधला थरांवर थर लावणाऱ्या पथकांचं त्यांनी कौतुक केलं जय जवान गोविंदा पथकानं यावेळी नऊ थर लावून मुख्यमंत्र्यांना सलामी दिली घाटकोपर इथंही दहीहंडी उत्सवामध्ये प्रतीकात्मक हंडी फोडून मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली दहीहंडीचा हा उत्सव काल राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला मुंबईत प्रुषांसह महिला गोविंदा पथकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला उंचच उंच मानवी मनोरे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केली होती

नवी मुंबईतल्या अनेक गोविंदा पथकांनी केरळ प्रग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या आणि मानाच्या मानल्या जाणा या बह्तांश दहिहंड्या रद्द करण्यात आल्या होत्या

रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंड्यांबाबतचे नियम पाळून हा सण साजरा करण्यात आला जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या दत्ताजी भाले विद्यालयात चांगल्या विचारांच्या पुस्तकांची हंडी फोडून पुस्तक वाचनाचा संदेश देण्यात आला पण्यात झालेल्या दहीहंडी उत्सवाचा वृत्तांत ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून आगामी गणेशउत्सवाची धामधुमीची चाहूल देणारा दहिहंडी उत्सव काल पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणेच यंदाही चित्रपट तारकांची उपस्थिती हे बह्तेक हंड्यांचं प्रमुख आकर्षण होतं त्याशिवाय शहरातील प्रमुख मंडळांनी हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी लाखोंची बक्षिसही लावली होती त्यामुळं दुपारपासूनच गोविंदा पथकांचा उत्साह दिसू लागला आणि तो मध्यरात्री उशिरापर्यंत अधिकच वाढत राहिला उत्साही तरूण तरुणींची त्याला तेवढीच मोलाची साथ लाभली आणि खऱ्या अर्थानं हा उत्सव अविस्मरणीय असाच ठरला आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याह्न विनायक सोमणी

सोने भारतीय रिझर्व बॅंकेनं गेल्या नऊ वर्षांमध्ये प्रथमच साडे आठ टन सोनं खरेदी केलं

दरम्यान नक्षलग्रस्ताशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात झालेल्या अटकसत्राचं प्रकरण न्यायालयात असताना या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन दावे प्रतिदावे करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं काल तीव्र नाराजी व्यक्त केली

दाभोलकर नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर याचा ताबा काल मुंबई सत्र न्यायालयानं अन्वेषण विभागाकडे सोपवला डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला कळसकरची चौकशी करायची आहे

त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात तंबाखूमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवली जाणार आहे ऐकुया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कड्न महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनाची एक मोठी परंपरा आहे हीच परंपरा सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून जोपासण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे होत आहे मग ती आषाढीची निर्मल वारी असो पर्यावरण पूरक होळी किंवा डीजेमुक्त गणेशोत्सव यंदाचा गणेशोत्सव तंबाखुमुक्त गणेशोत्सव करावा अशी संकल्पना पुण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक नांदापूरकर यांनी काल एका बस्कीत मांडली यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं सरकार प्रशासन आणि अनेक सामाजिक संस्थाही विविध सामाजिक प्रशांबाबत जनजागृती करत असतात अनेक सामाजिक उपक्रमही या निमित्तानं आयोजित केले जातात मात्र आता खरी गरज आहे प्रत्येकानं या सामाजिक परिवर्तनात सहभागी होण्याची

पुष्प पर्यटन हंगामासाठी हे जागतिक वारसास्थळ सज्ज झालं आहे ऐकूया हा वृत्तांत चला कास पठारावर पर्यटक निसर्ग प्रेमी संशोधक आणि आबालवृद्वांना निसर्गाचं हे वप्तप्रे डोळ्यांनी पाहता यावं म्हणून अनेक प्रकारची फुलं इथं फुलून सज्ज झाली आहेत

सोबतीला थंडार वारा पावसाच्या हलक्या सरी गर्द ध्कं आणि हिरवंगार वातावरण तुम्हाला वेगळ्याच विक्वात नेईल हे नक्की

आकाशवाणीच्या बातम्यांसाठीसाताऱ्याहन गिरीष चव्हाणसह मनोज क्षीरसागर पुणे वनहक्क पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमधील अनुसूचित जमाती आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी समाजानं योग्य ते प्रावे सादर करून वनमित्र बनाव आणि वनातील आपले हक्क अबाधित राखावेत असं आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागानं केलं आहे या विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र पंढुरे यांनी काल एका पत्रकार परिषदेत हे आवाहन करताना वनहक्काचे प्रलंबित दावेही लवकरात लवकर निकाली काढले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली विभागातील बहुतांश गावांमध्ये यासाठी स्थानिक समित्या स्थापन झाल्या आहेत मात्र दुर्दैवानं अजूनही त्या समित्यांकडं वनहक्क सांगणारे दावेच दाखल झाले नसल्याचं या विभागाकडून सांगण्यात आलं लातर अहमदनगर शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या जयतीनिमित्त काल राज्यात अनेक ठिकाणी कृषी विषयक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं लातूरमध्ये लोदगा इथं गोड ज्वारी लागवडीबाबत चर्चासत्र घेण्यात आलं गोड ज्वारी इथेनॉल उत्पादनामध्ये महत्त्वापूर्ण ठरेल असं मत नॅचरल श्गर आलाईड इंडस्ट्रीजचे बी

ठोंबरे यांनी यावेळी व्यक्त केलं अहमदनगर जिल्ह्यातील राहरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये या निमित्तानं शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के पी विश्वनाथ यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं नाशिक नाशिक जिल्ह्यात अवध्रीत्या वाळू उपसा करणाऱ्या एका मजूराचा काल मृत्यू झाला मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीपात्रालगत अवध्यीत्या वाळू उपसा केला जात असताना माती ढासळली त्या ढिगाऱ्याखाली पाच मजूर अडकले त्यातील एकाचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी आहेत नाशिक आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन आता जनताच करेल असंही ते म्हणाले बलडाणा धार्मिक सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं काल शांतता समितीची सभा घेण्यात आली जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांच्यासह अन्य अधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते जालना इंधन दरवाढ रद्द करण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालावर काल राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं मोर्चा काढला आमदार राजेश टोपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना यावेळी मागण्याचं निवेदन देण्यात आलं

या रुग्णालयातील हे पहिलंच यकृत प्रत्यारोपण आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी दिली

मुंबईत शिवडी आणि गुजरातमध्ये वेरावल इथं गेल्या शनिवारी ही कारवाई करुन चारजणांना ताब्यात घेण्यात आलं आहे

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं